त्यांनी आज काशी विद्वनाथ मंदिरात पूजा केली त्यांच्यासोबत भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते या दौ यात प्रधानमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला सलग दुस यांदा निवडून येणं ही साधी गोष्ट नसल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले विजयाचा मार्ग सबका साथ सबका विकास यातूनच जातो असंही ते म्हणाले सरकार नीतीवर चालत असतं आणि पारदर्शकात आणि परिश्रम हा आपल्या सरकारच्या विजयाचा मूलमंत्र असल्याचं त्यांनी नमूद केलं कार्य आणि कार्यकर्ता हे चमत्कार घडवतात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भाजपच्या यशाचं श्रेयं दिलं

येत्या पाच वर्षात जागतिक क्रमवारीत भारताला अव्वलस्थानी पोहोचवण्याचं उद्दिष्ट समोर असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे काल संध्याकाळी अहमदाबाद बेल्या सभेत ते बोलत होते सगळ्यांच्या सहाकार्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही

लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्याबद्दल पाकिस्तानचे प्रधानमंत्री विरान खान यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत

दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणातच परस्पर देशांमधे सहकार्य वाढू शकतं

मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद आणि नेपाळचे माजी प्रधानमंत्री माधव नेपाळ यांनीही प्रधानमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग गोलाय यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली गंगटोकच्या पालझोर मैदानावर आज सकाळी दहा वाजता राज्यपाल गंगाप्रसाद यांनी गोलाय यांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली

चामलिंग यांनी आतापर्यंत पाचवेळा सिक्कीमचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे अरुणाचल प्रदेशात आज भाजपच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक आज होणार आहे अरुणाचल प्रदेशात वरीष्ठ भाजपा नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर सरकार बनवण्यासाठी संयुक्त जनता दलानं भाजपाला पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना पक्षाने याबाबतचे सर्वाधिकार दिले आहेत

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं राज्यपाल बी डी मिश्रा यांच्याकडे राजीनामा सादर केला असून तो स्वीकारण्यात आला आहे नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून काम पहावं अशी विनंती राज्यपाल मिश्रा यांनी खांडू यांना केली आहे ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी नवीन पटनाईक यांना ओदिशामधे सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे बीजू जनता दलाचे प्रमुख म्हणून निवडून अल्यानंतर पटनाईक यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला ओदिशा विधानसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळवून देणारे नवीन पटनाईक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करणार आहेत

शपथविधीसाठी प्रधानमंत्र्यांनी उपस्थित रहावं अशी विनंती रेङ्डी यांनी केली आहे मनीलाँड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांचा जामीन रद्द करावा अशी याचिका सक्तवसुली संचालनालयानं दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यावर वड्रा यांच्याकडून जबाब मागितला आहे

बसपाचे नवनिर्वाचित खासदार अतुल राय यांनी आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावं अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या पीठानं ही याचिका आज फेटाळली अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे तेव्हा राय यांना अटकेपासून संरक्षण देणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं सांगितलं शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना आज केंद्रीय अन्वेषण संस्थेनं चौकशीसाठी बोलावलं आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारनं राजीव कुमार यांची गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त महासंचालक म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती केल्यानंतर सीबीआयनं हे समन्स जारी केलं आहे सीबीआयच्या चार अधिका यांच्या पथकानं राजीव कुमार यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर काल समन्स बजावण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात भेट दिली मात्र ते तिथं नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून सर्व विमानतळांवर त्यांना परदेश प्रवासापासून रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत

माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिल्लीत शांतिवन वें पंडित नेहरुंच्या समाधी स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली

तेलंगाणा राज्यात विविध ठिकाणी उष्णतेची प्रखर लाट आली आहे

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो उन्हात जाऊ नये तसंच योग्य ते प्रतिंधक उपाय योजावेत असा सल्ला हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे ओदिशातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे

श्रीलंकेच्या नौदलानं उत्तर समुद्रात सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे काही दहशतवादी भारताकडे रवाना झाल्याची प्रसारमाध्यमांनी दिलेली वृत्तं लक्षात घेऊन नौदलानं हा निर्णय घेतला आहे मात्र सुरक्षा सूत्रांकडून असा कोणताही वाारा मिळालेला नाही असं श्रीलंकेच्या नौदल प्रवक्त्यांनी ही माहिती दिली िस्टर संडेच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत विशेष सुरक्षा उपाययोजना लागू करत असल्याचं ते म्हणाले

ही घटना भेटीसाठी राखीव असलेल्या वेळेदरम्यान घडल्याचं तुरुंग अधिका यानं सांगितलं

जागतिक नेत्यांपैकी डोनाल्ड ट्रम्प हे जपानच्या नवीन सम्राटाची भेट घेणारे पहिले नेते ठरले आहेत या महिन्याच्या सुरुवातीलाच नारू ज्ञो हे जपानच्या सम्राट पदावर विराजमान झाले होते

हंगामातली दुसरी ग्रँडस्लॅम फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा कालपासून पॅरिसमधे सुरु झाली

महाराष्ट्रात नागपूरातलं या मोसमातलं आतापर्यंतचं सर्वात जास्त तापमान काल नोंदवलं गेलं